जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली यापूर्वी चिकलठाण्यातील कोरोना रुग्णालयात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यांच्यापैकी आरिफ कॉलनी येथे आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब नम्ने सकारात्मक आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे आणखी काही जणांचे तपासणी अहवाल येणं बाकी असल्याचं डॉ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

इतर दहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे जालना जिल्ह्यातल्या शहागड इथल्या तीन कुटुंबांतले लोक लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथल्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याचं समोर आलं आहे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

संजय क्लकर्णी यांनी दिली आहे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 मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत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

ही माहिती त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवली

कोरोना प्रतिबंधासंदर्भातील उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महानगर पालिकेनं नोटिस बजावली आहे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

प्ण्याच्या व्रत्तपत्र वितरकांनी व्रत्तपत्रांचं वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

बँकेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले

या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिकृत खाजगी प्रयोगशाळांमध्ये आणि रुग्णालयांमधून मोफत सेवा दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं खाजगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांनी यासाठी अधिकाधिक योगदान द्यावं असं आवाहनही हर्षवर्धन यांनी केलं आहे

हा गट हितचितकांच्या तीन समूहांसमवेत कोरोनासंदर्भातल्या समस्यांची चर्चा करुन त्यावर प्रभावी योजना तयार करणार असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं